युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राज्यांनी परीक्षा घेण आवश्यक आहे आणि त्यात सवलत हवी असल्यास पूर्व परवानगी घेण आवश्यक आहे असं सर्वोच्च न्यायालायान म्हटल आहे अन्य याचिकाकर्त्यांसह शिवसेनेची युवा शाखा असलेल्या युवा सेनेनं या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि कोरोनाच्या काळात परीक्षा घेण्याच्या युजीसीच्या मार्गदर्शक सूचनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल होत जनधन प्रधानमंत्री जनधन योजनेनं दारिद्र्य निर्मूलनाच्या अनेक उपायांचा पाया रचला आहे कोट्यवधी नागरिकांना लाभदायक ठरलेली ही योजना नागरिकांचं आयुष्य बदलवून टाकणारी ठरली असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशाद्वारे व्यक्त केलं आहे या योजनेच्या यशासाठी झटणाऱ्या सर्वांचं त्यांनी अभिनंदन केलं आहे बँकिंग सुविधेचा लाभ देशातल्या सर्व नागरिकांना व्हावा या उद्देशानं सहा वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला ही योजना सुरू करण्यात आली होती मोदी सरकारच्या जनकेंद्रित आर्थिक सुधारणांचा पाया म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे

देशांतर्गत विमान प्रवासादरम्यान बंद डब्यातील खाद्यपदार्थ भोजन आणि शीतपेये तर आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये गरम जेवण उपलब्ध करून दिलं जाऊ शकणार आहे

कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर विमान सेवा पुन्हा सुरू झाल्यावर देशांतर्गत प्रवासादरम्यान खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यास परवानगी नाकारण्यात आली होती तर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासादरम्यान केवळ बंद डब्यातील खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जात होते

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत अंबाला हवाई तळावर हा कार्यक्रम होईल या कार्यक्रमाला फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे गेल्या महिन्याच्या अखेरीस ही विमानं भारतात दाखल झाली होती अमित शहा पोलिस संशोधन आणि विकास मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी स्थापना दिनानिमित्त गृह मंत्री अमित शहा यांनी ट्विटर संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत संशोधन आणि विकासाच्या माध्यमातून या संस्थेनं देशाची अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यात महत्त्वाचं योगदान दिलं आहे असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे

जयशंकर दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे मात्र ते घडताना फारसं दिसत नाही असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे

दहशतवाद कर्करोगाप्रमाणे प्रत्येकावर परिणाम करतो असं जयशंकर म्हणाले

बरे होणाऱ्यांच्या संख्येत सातत्यानं होणारी वाढ देशात कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी होत चालल्याचं निदर्शक आहे

मृत्यूदर कमी असलेल्या जगातल्या मोजक्या देशांपैकी भारत एक आहे

सर्वोच्च न्यायालय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे

निवडणुकीच्या नियोजनाबाबत सर्व मुद्द्यांचा विचार केंद्रीय निवडणूक आयोगाकडून केला जाईल असंही न्यायालायानं म्हटलं आहे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात नौनागरी गावात जवाहर नवोदय विद्यालय बांधण्यासाठी तिथल्या प्रशासनानं शालेय शिक्षण विभागाला जमीन हस्तांतरित केली आहे ही शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत जिल्ह्यातल्या आणि आसपासच्या दुर्गम भागातल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणं शक्य होणार आहे

या सुधारणेत तिथल्या आदिवासी जमातींचं हितरक्षणाचा मुद्दाही मांडण्यात आला आहे हा ठराव आवाजी मतानं मंजूर करण्यात आला ट्रम्प अमेरिकेतल्या रिपब्लिकन पक्षानं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीतील राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून पुनर्नामांकन केलं असून ट्रम्प यांनी त्याचा स्वीकार केला आहे दोन वेगळे पक्ष दृष्टीकोन आणि विचारप्रवाह यामधून एकाची निवड करण्यासाठी नागरिकांना याआधी कधीच एवढा सुस्पष्ट पर्याय मिळाला नव्हता असं ट्रम्प या नामांकनाच्या स्वीकृतीदर्शक भाषणात म्हणाले

कोटणीस चीनमधील आरोग्यसेवेबद्दल प्रसिद्ध असलेले भारतीय डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचा कांस्य पुतळा चीनमधील शायजाझुंग इथल्या वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर उभारला जाणार आहे

पुढील महिन्यात डॉक्टर कोटणीस यांच्या पुतळयाचं अनावरण होणार आहे असं पीटीआय वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे

हा मान मिळवणाऱ्या खान या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार